कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर या निवडणुका लांबणीवर पडल्या असून उद्यापासुन हे नियुक्त प्रशासक आपापला पदभार स्वीकारुन कामकाजाला सुरुवात करणार आहेत दहा दिवसांच्या गणेशोत्सवाचा आज समारोप होत आहे आज सकाळपासूनच सर्वत्र गणेश विसर्जनाला मोठ्या उत्साहात सुरुवात झाली आहे कोविड प्रादूर्भावाच्या पार्श्वभूमीवर विसर्जनासाठी गर्दी टाळण्याकरता ठिकठिकाणी स्थानिक प्रशासनाच्या वतीनं विशेष व्यवस्था करण्यात आली आहे

नागरिकांना थेट विसर्जन विहिरींवर जाण्यास मनाई करण्यात आली आहे

मोती तलाव परिसरात नागरिकांना येण्यास मनाई असून या भागात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे

शहरातील स्वयंसेवी संस्थांच्या मदतीनं तसंच महापालिकेच्या वतीनं मूर्ती स्वीकारण्यात येत असून आतापर्यंत पाच हजाराहून अधिक मोठ्या मूर्तीं संकलित झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे

महापालिकेचे कर्मचारीही गणेश मूर्ती संकलित करुन त्यांचं विसर्जन करत आहेत सातारा जिल्ह्यातही सार्वजनिक तसेच घरग्रती गणेश विसर्जनाला सुरुवात झाली आहे

आज सकाळी राष्ट्रपती रामनाथ कोविंद उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू लोकसभाध्यक्ष ओम बिर्ला पंतप्रधान नरेंद्र मोदी काँग्रेसचे नेते गुलाम नवी आझाद अधीररंजन चौधरी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्यासह अनेकांनी मुखर्जी यांच्या घरी जाऊन त्यांच्या प्रतिमेला पुष्पचक्र अर्पण करत श्रद्धांजली वाहिली

मात्र राज्यात विशेषत विदर्भातल्या पूरग्रस्त भागातून एखादा उमेदवार परीक्षा केंद्रावर पोहोचू शकला नाही किंवा उशीरा पोहोचला तर तो राष्ट्रीय परीक्षा संस्थेकडे पुनर्परीक्षेची मागणी करू शकतो असं खंडपीठानं म्हटलं आहे